आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी काल ही कपात जाहीर केली

तथापि वीज दरात कपात झाली म्हणून ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता गरजेप्रता वापर करावा असं आवाहन कुलकर्णी यांनी केल आहे

चार टक्के व्याज दरानं तीन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येत लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यावर बँकापर्यंत पोहाचण्यासाठी तसंच त्यांच्या शेतमालाच्या विक्रीवर निर्बंध आले आहेत त्यामुळे ते वेळेत कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीत ही बाब लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे मुदतवाढ दिलेल्या कालावधीसाठी बँका शेतकऱ्यांना कोणताही दंड आकारणार नाही सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज सवलत आणि तत्पर कर्जफेड केल्यास अतिरिक्त तीन टक्के व्याज सवलत देऊन पीक कर्जाचा प्रवठा करते

लॉकडाऊन वाढवलं जणार असल्याबाबत सामाजिक संपर्क माध्यमांमधल्या वृत्ताचं केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी खंडन केलं सामाजिक संपर्क माध्यमांमधून पसरवल्या जात असलेल्या या चर्चा निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे दरम्यान पुढील आदेश मिळेपर्यंत केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून सूट देण्यात आली

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधल्या दोन आठवड्यांचा काळ अद्याप बाकी असून या काळात नागरिकांनी नियमांच गांभीर्यानं पालन करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी बोलत होते पुढचे काही दिवस नागरिकांनी काटकसरीची सवय लावून घ्यावी अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावं पोलिसांशी हज्जत घालून गैरवर्तन करू नये असं आवाहनही पवार यांनी केलं ऊसतोडणी कामगारांचं काम संपल्यावर कारखान्यांनी कारखाना परिसरातच त्यांची पुढचे तीन ते चार आठवडे निवास भोजन तसंच वैद्यकीय उपचारांची सुविधा करून द्यावी अशी सुचना पवार यांनी केली आहे नागरिकांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरून विचारलेल्या अनेक प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली

विस्थापित कामगारांसाठी निवारा गृह अन्नधान्य आणि भोजन तसंच इतर तातडीनं करावयाच्या उपाययोजनासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन राज्य कार्यकारी समितीची काल बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला

तर राज्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला

त्यामुळे राज्यात कोरोना आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या दहा झाली आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली

सध्या सामाजिक आणि अन्य काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे

प्रमोद येवले यांनी दिले आहेत या काळात सर्व प्राध्यापक अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावं असे निर्देशही क्लग्रूंनी दिले आहेत दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत परीक्षा रद्द झाल्याबद्दल समाज माध्यमात प्रसारीत होत असलेले परिपत्रक खोटे असून सर्व संबंधितांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिलेली माहितीच अधिकृत समजावी असं विद्यापीठानं कळवलं आहे औरंगाबाद इथल्या शेंद्रा औद्योगिक परिसरातून जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं दाखल झालेल्या कामगार महिला पुरुष आणि लहान मुलांची जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली बदनापूर इथल्या स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाच्या मदतीनं सर्व कामगारांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली त्यानंतर संबंधित कारखान्याचे मालक या सर्व कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन शेंद्रा इथं घेऊन गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना शहरात सकाळी अकरानंतर पोलिसांनी संचारबंदी अधिक कडक केली आहे पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी स्वतः शहरात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतला

संघटनेच्या वतीनं दहा लाख रूपये या निधीस देण्यात आल्याचं संघटनेचे अध्यक्ष नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितलं लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये निधी आणि आपलं एका महिन्याचं एक लाख रुपये वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिलं आहे निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं आहे आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी हा निधी असून गरज भासल्यास आणखी निधी देऊ असं आमदार निलंगेकर यांनी म्हटलं आहे

कळमनुरी जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ सतीश पाचप्ते यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं वयोव्रद्ध निराधार आणि गरजू मजूरांना धान्यासह आवश्यक साहित्याचं वाटप केलं

दररोज पाच ते सहा प्रभागांमध्ये सकाळी सात ते बारा आणि दपारी चार ते संध्याकाळी सात या दरम्यान फवारणी होईल येत्या आठ तारखेपर्यंत फवारणीचे तीन टप्पे होणार असल्याचं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे परभणी शहरात महापालिकेकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत पथकांची नेमणूक करण्यात आली आहे दवाखाना बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दवाखान्यांचा दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश आय़क्त रमेश पवार यांनी दिले आहेत

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी काही सोयी सुविधा तातडीनं तयार करण्यात येत आहे या सुविधांसाठी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार आपत्कालीन निधीमधून दोन कोटी सतरा लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे नांदेड जिल्ह्यात आजपासून चाळीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून रुग्णवाहिका मालट्रक छोट्या मालवाहू वाहनांची तपासणी करूनच शहरात प्रवेश दिला जाणार आहे

व्यावसायिक प्रवासी वाहतुकीला मुळीच परवानगी नसून ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पोलिस विभाग संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहे हातावर होम कारंटाईनचा शिक्का असूनही शहरात फिरणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

बीड तसंच परभणी इथंही रक्तदान शिबीर घेण्यात आलं संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरात सत्तेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी अनेकजण शहराच्या विविध भागात विनाकारण तसंच तोंडावर मास्क न बांधता फिरत असल्याचं आढळून आलं काही द्कानदारांनी विनाकारण आपली दकानं उघडी ठेवली होती तर काही रिक्षाचालक नियमांचं उल्लंघन करून रिक्षात गर्दी करून फिरताना आढळून आले या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत शहराच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे येणाऱ्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह येत आहे मात्र तरीही नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हा योग्य खबरदारी घेऊनच घराबाहेर यावं असं त्यांनी सांगितलं सकाळच्या वेळी फिरण्याचा व्यायामही टाळावा घरीच व्यायाम करण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये सुमारे महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं नादेड शहरातल्या युवकांच्या बचत गटानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख रूपये दिले आहेत नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्याकडे दोन लाख रूपयांचा धनादेश या युवकांनी सुपुर्द केला मुंबईतले खासदार राहल शेवाळे यांनी मुंबई शहर आणि उपनगर भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे

मुगळीकर यांनी केलं आहे लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात दवाखाने बंद असल्यामुळं आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातल्या नागरिकांची गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुगळीकर यांनी हे आवाहन केल आहे

ही मुदत आज संपणार होती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने शासनानं राज्यात संचार बंदी लागू केलेली आहे

जालना शहरात जूना जालना भागातल्या भाजीमंडईत होणारी गर्दी टाळण्यासाठी हा बाजार आता सकाळी सहा ते बारावाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते आठवाजेपर्यंतचं सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यांचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे बीड इथं रोटरी क्लब आणि भारतीय जैन संघटनेनं एकत्रित येऊन आजपासून रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर उद्यापर्यंत चालणार आहे

मात्र बँकेच्या प्रशासनाने नागरिकांना एकमेकांपासून अंतर ठेवण्याची जाणीव करून देत बँकेच्या दरवाजापासून एका एका ग्राहकास बँकेत बोलावून व्यवहार पूर्ण केले केंद्र शासनाच्या विविध योजने अंतगंत खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याच आमच्या वार्ताहरान कळवल आहे परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार भाजी विक्रेत्यांनी प्रशासनची नजर चुकवून काल दुसऱ्या ठिकाणी भरवला या बाजारात शहरासह ग्रामीण भागातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ही बाब पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या लक्षात येताच हा बाजार बंद करण्यात आला

हे सर्व कामगार नांदेड जिल्ह्यातले रहिवाशी आहेत

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या भागात घरोघर जाऊन माहिती संकलित करत आहेत मात्र या भागातले नागरिक सहकार्य करत नसल्याची तक्रारी या कर्मचाऱ्यांनी केली आहे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या भागाची पाहणी केली दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजात योग्य अंतर राखण्याचा नियम पाळला जात आहे शेतातली आवश्यक कामंही योग्य अंतर राखून पूर्ण केली जात आहेत

या काराग्रहाकडे विविध ठिकाणांहून तीस हजार मास्कची मागणी करण्यात आली आहे

त्यामुळे कोणीही एप्रिल फूल म्हणून पसरव् नये असं आवाहन करण्यात आलं आहे उद्या एक एप्रिल रोजी एकमेकांना एप्रिल फूल करुन त्याचा आनंद साजरा करण्याची पद्धत आहे मात्र यंदा कोरोना विषाणू संदर्भात अफवा पसरतील असे संदेश पसरणार नाहीत आणि प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करणारं पत्र पोलिसांतर्फे जारी करण्यात आलं आहे

कैलास शिंदे यांनी केलं आहे कोणत्याही आस्थापनांनीही कामगारांना कामावरून कमी करू नये असं आवाहनही डॉ शिंदे यांनी केलं आहे इतर राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी सुमारे चार हजारावर कामगार आलेले आहेत

केंद्र सरकारनं काल याबाबत निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल रात्री पाऊस झाला परभणी जिल्ह्यातल्या परभणी पूर्णा पालम गंगाखेड जिंतूर तालुक्यात काल रात्री वादळी वारा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला बीड जिल्ह्यातही अनेक भागात मुसळधार पाऊस झाला माजलगाव तालुक्यातल्या नाखलगाव इथं वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला परळी जवळच्या गोपीनाथ गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह पाऊस झाल्यानं घरांवरची पत्रे उडून गेली अनेक भागात झाडं उन्मळून पडली हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहरासह वसमत कुरुंदा सेनगाव कळमनुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला जालना जिल्ह्यातल्या परतूर मंठा घनसावंगी तीर्थपुरी राणीउंचेगाव श्रीष्ठी या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला भारडी शिवारात मोसंबी पिकाचं मोठं नुकसान झालं नांदेड जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला या अवकाळी पावसानं आंबा कांदा गहू पिकांचं तसंच भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे